हा लँडर चंद्राच्या पृष्ठभागाच्या आणखी जवळ नेण्यासाठी उद्या आणखी अशीच एक प्रक्रिया होईल

ही हेलिकॉप्टर ताफ्यात दाखल झाल्यामुळे अतिशय अचूक लक्ष्यभेद करण्याच्या सामर्थ्यात वाढ झाली असून हवाई दलाची क्षमता आणखी वाढली आहे पठाणकोट विमान तळावर झालेल्या या कार्यक्रमात हवाई दल प्रमुख बी एस धनोआ प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते या हेलिकॉप्टरमुळे हवाई दलाकडे असलेल्या अत्याधूनिक लढाऊ हेलिकॉप्टर्सचा ताफा सुसज्ज झाला असल्याचं हवाईदल प्रमुखांनी सांगितलं जगातल्या अत्याधूनिक लढाऊ हेलिकॉप्टर्पैकी एक म्हणून या हेलिकॉप्टरची ओळख असून अमेरिकेच्या लष्कराच्या ताफ्यात ही हेलिकॉप्टर आहेत

कडकनाथ कोंबडी आणि अंडी व्यवसायाचं आमिष दाखवून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकन्यांची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी महा रयत अँग्रो कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी कंपनीची दोन बँक खातीही सील केली आहेत तसंच अन्य बँक खात्यांविषयी तपास सुरु आहे अशी माहिती शाहूपूरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे नव्या मुंबईजवळ उरणमधे ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या प्रकल्पात आज सकाळी लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले सकाळी सातच्या सुमाराला ही आग लागल्याचं पोलिसांनी सांगितलं ओएनजीसी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आणि तिर यंत्रणांच्या अग्निशमन दलांच्या जवानांनी ताबडतोब धाव घेऊन दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली या आगीमुळे तेल प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही नैसर्गिक वायू गुजरातमधल्या हजीरा प्रकाल्पाकडे वळवला असल्याचं ओएनजीसीच्या सूत्रांनी सांगितलं राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीची तयारी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं सुरु केली आहे त्याच दृष्टीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयानं मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत काल तीन जण वाहून गेले धानोरा मक्ता नदीवरचा पुल ओलांडत असताना अचानाक पाणी वाढल्यामुळे तीन जण वाहन गेले अशी माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे या तीघांचाही शोध सुरु असून तीघेही अजून बेपत्ता असल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पुढचे पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केला आहे कोकणसह मुंबई ठाण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसानं सकाळी सखल भागात पाणी साचल्याचं दिसत होतं ठाणे नवी मुंबई परिसरातही हा पाऊस पडला ब्राझीलमध्ये रियो द जानेरो शि झालेल्या आयएसएसएफ जागतिक रायफल पिस्टल अजिंक्यपद स्पर्धेत पाच सुवर्ण दोन रोप्य आणि दोन कांस्य पदकं मिळवत भारतानं अव्वल स्थान पटकावलं